या दौऱ्यात ते कल्याण शिल्या जाहीर सभेत ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो आणि दहिसर मीरा भाईदर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांची पायाभरणी करतील गृहबांधणी आणि शहर परिवहन या क्षेत्राशी निगडित प्रकल्पांचं उद्गा जही त्यांच्या हस्ते होणार आहे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या उप्याची पायाभरणीही ते करतील विधाते आयोगाच्या माध्यमातून राज्यातल्या वडार समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या तरतूदी लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे ते आज सोलापुरात अखिल भारतीय वडार समाजाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्रिर मान्यवर उपस्थित होते वडार समाजाच्या न्याय हक्कासाठी वडार समाज राज्य समन्वय समिती स्थापना करून तिचं अध्यक्षपद मेळाव्याचे मुख्य संयोजक विजय चौगूले यांना देत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली या समितीच्या अध्यक्षाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असेल असं त्यांनी सांगितलं वडार समाजाला पक्की घरं बांधून देण्यासाठी बांधकाम महामंडळाकडे नोंदणी केलेल्या समाजबांधवांना अडीच लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली पंढरपुरातल्या श्री विड्डल रुक्मिणी भक्त निवासाचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांनी केलं पंढरपुरमधले सर्व विकास प्रकल्प वारक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं राफेल विमान खरेदी व्यवहारासह विविध मुद्यावरुन झालेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच कामकाज दिवसभरासाठी तहकुब झालं राज्यसभेत अध्यक्ष एम वैंकय्या नायड् यांनी आजच्या कामकाजाला सुरुवात करताच द्रमुक आणि अण्णा द्रमुक सदस्य निषेधाचे फलक धेऊन हौद्यात उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली एकीकडे हा गदारोळ सुरु असताना विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी राफेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत अध्यक्षांनी यावर चर्चा करायला नकार दिला लोकसभेचं कामकाज आधी तीनदा आणि शेवरी दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सदनाचं कामकाज सुरु होताच राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करत काँप्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली डावे पक्ष राष्ट्रीय जनता दल तसंच तिर सदस्यही या गदारोळात सहभागी झाले राफेल प्रकरणी काँग्रेस देशीची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत भाजपा सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली या गदारोळातच ट्रान्सजेंडर् अर्थात परलैंगिक व्यक्तिंच्या अधिकार रक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं मुस्लीम धर्मातल्या घ िफो िसाठीच्या प्रचलित तिहेरी तलाक पद्धतीला दंडनीय अपराध ठरवणारं सुधारित विधेयक केंद्र सरकारनं आज लोकसभेत सादर केलं सप्धिर महिन्यात लोकसभेनं यासंदर्भात संमत केलेल्या विधेयकासंदर्भात राज्यसभेत विरोधकांचा काही मुद्यांवर आक्षेप होता त्या अनुषंगानं अपेक्षित दुरुस्त्या करून कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर केलं काँप्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी या विधेयकावर आक्षेप घेत घ उम्फो हा दंडनीय अपराध होऊ शकत नाही तसं झालं तर ते राज्यघ जितल्या तरतूदींना छेद देणारं ठरेल असं नमूद केलं त्यावर रविशंकर प्रसाद यांनी संबंधित विधेयकात आवश्यक सुधारणा केल्या असून मुस्लीम महिलांच्या वद्याहिक हक्कांचं संरक्षण करण्यास कायदा सक्षम असल्याचं सांगितलं

दोन सरकारांमधला करार कुठल्याही मध्यस्थाशिवाय होऊ शकतो यावर विश्वास ठेवणं काँप्रेसला कठिण जात आहे अशी तिरकस ीका संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी भाजपानं देशभरात अनेक वार्ताहर परिषदांचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत दादर खिल्या भाजपा कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या

प्रधानमंत्र्यांनी राफेल सौद्यातल्या विमानांच्या किंमतीबाबत एक डिानं निर्णय घेतलेला नाही हवाई दलाच्या एअर मार्शलच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं मंजुरी दिल्यानंतर या कराराचा अंतिम मसुदा तयार झाला असं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला राफेल विमान खरेदी प्रकरणासंदर्भात विरोधी पक्षांसोबत लोकसभेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हाझि आहे ते आज औरंगाबाद धिं बातमीदारांशी बोलत होते सरकारनं राफेल विमान खरेदी प्रकरणात नियमावलीचं पालन केलं असून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही सरकारनं क्ट्रीला या संदर्भात सर्व कादगपत्रं सादर केली असल्याचं त्यांनी सांगितलं कॉंग्रेस पक्ष देशाच्या सुरक्षेला अडचण निर्माण करत असून त्यांना देशप्रेमापेक्षा सत्तेची भूक जास्त असल्याचा आरोप अहिर यांनी यावेळी केला राफेल प्रकरणात संपूर्ण पारदर्शी व्यवहार झाले असून त्याबाबत संसदेत चर्चा करायला तयार असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय सरचि शीस मुरलीधर राव यांनी म्हाक्रिं आहे ते आज नाशिक येथे वार्ताहर परिषदेत बोलत होते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील अजंदे तालुका शिरपूर आणि परसामळ तालुका शिंदखेडा या दोन गावांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या दोन्ही गावांनी जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प क्रिावला आहे नुकतीच विभागीय समितीने दोन्ही गावांना भे देऊन पाहणी केली ग्रामपंचायतीच्या दप्पराची पडताळणीही करण्यात आली

प्रत्येक ग मून एका ग्रामपंचायतीची निवड ग विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढला आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातलं किमान तापमान काल लक्षणीयरीत्या कमी झालं उद्यापर्यंत विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे येत्या दोन दिवसात राज्यात तिरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे राज्यात सर्वाधिक थंडीचा अनुभव सध्या धुळ्यातली जनता घेत आहे

घ िया तापमानामुळे हुडहुडी वाढली असून दिवसभर थंडगार वारा वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे वाढलेल्या थंडीचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे